बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ या अग्रणी योजनेचा संपूर्ण भारतभर विस्तार करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यात आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं होणार आहे

राष्ट्रीय पोषण मोहिमेचा आरंभ देखील मोदी यांच्या हस्ते यावेळी होणार आहे लहान मुलं माता आणि पौगंडावस्थेतील मुली यांच्यातील कुपोषण आणि जन्मावेळी कमी वजन तसंच रक्ताल्पता अप्री वाढ या समस्या कमी करण्याचा या मोहिमेचा उद्देश राहील

हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं महिला सबलीकरणाच्या उद्देशानं विविध कार्यक्रमांचं राज्यभरात आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये परिसंवाद चर्चा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी मेळावे स्पर्धांचाही समावेश आहे अनेक संस्थांनी याव्यतिरिक्त काही अभिनव उपक्रमही आयोजित केले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आजच्या दिवसानिमित्त महिलांना श्भेच्छा दिल्या आहेत जीवनाच्या विविध क्षेत्रात महिलांचं योगदान मौल्यवान असून त्या कुटुंब समाज आणि राष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचं कोविंद यांनी म्हटलं आहे तर मुलींबाबतचा सापत्रभाव दूर करून त्यांचा आदर केला पाहिजे असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायड्र यांनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे स्वच्छतागृह प्णे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध बाणेर बालेवाडी भागात एअरबॉक्स अर्थात स्वच्छालय ही आध्रनिक पद्धतीची स्वच्छतागृहं उभारण्यात येत आहेत जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या उपक्रमाचं आज उद्घाटन होत आहे याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉइस कास्ट पूणे स्मार्ट सिटी कॉपोरेशन तर्फे तयार करण्यात आलेली ही स्वच्छतागृहं नेहमीच्या स्वच्छतागृहांपेक्षा वेगळी आहेत यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे दुर्गंधी बऱ्याच अंशी कमी होते तसंच या स्वच्छतागृहात नाणे टाकल्यानंतर नॅपकिन देणारी मशिन आरसा मोबाईल चार्जिंगची जागा स्वयंचलित रूम फ्रेशनर एफ

रेडिओ स्टीलचं बेसिन सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर या आणि अशा अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या स्वच्छतागृहाची दररोज तीन ते चार वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे एका स्वच्छतागृहासाठी बारा लाख रुपये खर्च असून आगामी काळात आणखी चाळीस स्वच्छतागृहं बांधण्यात येणार आहेत स्मार्ट सिटी कॉर्पोरिशननं महिलांच्या आरोग्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय असंच म्हणावं लागेल

या पोषण आहारासाठीच्या थकित निधीसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती प्णे शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत विविध प्रकल्पांची कामं सुरू आहेत आणि नियोजित वेळेत ती पूर्ण करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत दिली

मुंबईजवळ अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामधल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केलेली नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत विरोधकांनी यासंदर्भात केलेले सर्व आरोप फेटाळून लावले अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील विशेष शिक्षक परिचर यांना राज्यातील प्राथमिक शाळेत सामावून घेण्याबाबत झालेल्या नियुक्त्यांमध्ये घोटाळा झाला असून या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्याविद्व कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत केली

या नियुक्त्यांमध्ये घोळ झाल्याचा दावा करणारी लक्षवेधी सूचना चंद्रकांत रघूवंशी आणि इतर सदस्यांनी उपस्थित केली होती

त्याविषयीचा हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉइस कास्ट सद्यस्थितीत वातानुकूलनाची यंत्रणा इमारत अथवा वापर करण्याच्या आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बसवण्यात येते त्यामुळं विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्याला पर्याय म्हणून अशा अनेक वापरकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी एकच मोठी आधूनिक ऊर्जा कार्यक्षम वातान्कूलित यंत्रणा वापरण्यात सरासरी विजेचा वापर कमी होतो अशा प्रकारचं तंत्रज्ञान य्रोप जपान कोरिया सिंगापूर दुबई आदी देशांमध्ये वापरता येतं शहरातील मॉल रुग्णालयं आयटी पार्क हॉटेल नवीन टाऊनशिप वातानुकूलित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेतर्फे हाती घेतलेल्या विविध अपारंपरिक ऊर्जा तसंच ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पाची दखल घेऊन युनायटेड नेशन्स या संस्थेनं ठाणे महापालिकेची डिस्ट्रिक्ट कुलिंग प्रकल्पासाठी निवड केल्यामुळं ठाणेकरांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर ठाणे

राज्य निवडणूक कार्यालयाकडून एका परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे डेक्कन क्वीन मुंबई प्णे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनची संपूर्ण जबाबदारी आज मध्य रेल्वेनं महिला कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे आशियातील पहिल्या रेल्वे इंजिन चालक सरेखा यादव आज डेक्कन क्वीन चालवणार असून वरिष्ठ सहायक लोको पायलट तृष्णा जोशी त्यांना सहाय्य करतील श्वेता घोणे गार्ड म्हणून गाडीला हिरवा झेंडा दाखवतील

कार्यशाळा ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं पालघर जिल्हा परिषदेच्या वतीनं आज एक दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे तर पालघरमधल्या आर्यन हायस्कूलच्या मैदानावर आज पालघर महिला क्रिकेट चषक स्पर्धेचं प्रथमच आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत पालघर तालुक्यातले महिलांचे सोळा संघ सहभागी होणार आहेत सातारा महिलांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं आज मान्यवर महिलांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आहे

महोत्सव उस्मानाबाद इथं उद्यापासून पाच दिवस कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गट शेती कोरडवाह शेती व्यवस्थापन शेतीप्रक उद्योग इत्यादि विषयांवर तज्ञांचं मार्गदर्शन आणि सेंद्रिय शेती मालाची दालनं या महोत्सवात असणार आहेत कारवाई गुटखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करीला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी काल विधानपरिषदेत केली अधिकाऱ्यांच्या संगनमतानं ग्टखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करी केली जाते असा आरोप करत अशा अधिकाऱ्यांची सीआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लक्षवेधी सूचनेला बापट उत्तर देत होते

या स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे हवामान पुढील चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा इशाराही वेधशाळेनं दिला आहे